विविध राजकीय पक्षांचे प्रमुख प्रचारक देशाच्या विविध भागात प्रचार सभा घेत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेश मधील मऊमध्ये प्रचार सभा घेतली त्यांचं सरकार शेतकरी महिला आणि गरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या लहान सहान गरजांसाठी कर्ज घ्यावं लागतं त्यांच्या थेट खात्यामध्ये आर्थिक मदत पोहचवली जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान आज चंदौली आणि मिरजापूर इथं आणि पश्चिम बंगालमधे मथ्रापूर इथंही प्रचारसभा घेणार आहेत भाजप अध्यक्ष अमित शहा उत्तर प्रदेशात महाराजगंज इथं प्रचारसभा घेणार असून गोरखपूर इथंही प्रचार करणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशात क्शीनगर तसंच बिहारमधे पाटणा इथं प्रचार करणार आहेत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा महाराजगंज मध्ये प्रचार करणार आहेत

या शेवटच्या टप्प्यात राज्यातल्या नऊ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे

निवडणूक आयोग भाजपच्या दडपणाखाली काम करत असून आयोगानं आपलं घटनात्मक कर्तव्य सोडून दिलं असल्याचा आरोप पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आज नवी दिल्लीत केलं आहे जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले तर सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला आहे या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलानं दालीपूरा गावात दहशतवाद विरोधी मोहीम सुरु केली होती त्यावेळी ही चकमक उडाली होती चकमक झालेल्या भागातून शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असल्याचं सुरक्षा दलानं सांगितलं आहे

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात दष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली राज्यातील दष्काळी परिस्थिती चारा छावणी पाणी प्रखठा रोजगार हमी योजना आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला

दरम्यान द्रष्काळासारख्या गंभीर प्रश्नाबाबत राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे याची माहिती देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि एन

जमादार यांच्या सुटीकालीन खंडपीठानं हे आदेश दिले आहेत